त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

देशातील कोविड रुग्ण बरे होण्याच्या दरात अंशता सुधारणा मराठा आरक्षण महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या आणि प्रवेशामधील मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलं आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा या संदर्भातील या पूर्वीचा आदेश रद्द ठरवण्यात आला आहे

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही मदत आपत्कालीन वैद्यकीय उपाय योजनांसाठी डेन्ट असल्याचं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आर बी आय कोरोंना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचंही ते म्हणाले

अशक्त क्षेत्रांना कर्ज देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत बँकांनी यासाठी आपल्याकडे कोविड खाते तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं याशिवाय कर्ज पुनर्रचनेची दुसरी विंडो स्वतंत्र लहान कर्जदारांसाठी उघडण्यात आली आहे

त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती मात्र रिटर्निग ऑफिसरचा निर्णय अंतिम असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने फेरमतमोजणी करण्यास नकार दिला आहे सदर निर्णयाला ममता बॅनर्जी उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे दरम्यान नंदीग्रामच्या रिटर्निंग ऑफिसरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला आहे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या सीईओंना सर्व निवडणूक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे

रॅपिड अँटीजेन किंवा आरटीपीसीआर यापैकी कोणत्याही चाचणीद्वारे पॉझिटीव आलेल्या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी पुन्हा करु नये रुग्णालयातून सुटी देताना बरे झालेल्या व्यक्तिंच्या चाचणीची आवश्यकता नाही तसंच सुदृढ व्यक्ती राज्यांतर्गत प्रवास करत असतील तर त्यांचीही कोरोंना चाचणी करु नये मात्र अनावश्यक प्रवास आणि आणि लक्षणे असलेल्या व्यक्तिंनी राज्यांतर्गत प्रवास पूर्णपणे टाळावा रॅपिड अँटीजेन चाचणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सर्व उपलब्ध आणि सरकारी आणि खासगी सुविधांमध्ये त्याची परवानगी देण्यात यावी शहरं गावं आणि खेड्यांमध्ये अशा चाचण्यांसाठीचे समर्पित आरएटी बुथ्स शक्य तिथे उभारावेत आणि ते चोवीस तास चालू ठेवावेत अशाही सूचना परिषदेनं दिल्या आहेत

ही सवलत अशा नजरेपलीकडे जाणाऱ्या ड्रोन हालचाली संबंधित मानवरहित उम्मीद हवाई वाहन नियमांना पूरक आहे यामुळे भविष्यातील मानव विरहित डिलिवरी करता याचा उपयोग होणार आहे ही सशर्त परवानगी एका वर्षा करीता किंवा नव्या सूचना येईपर्यंत राहील

ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार पंडित रामकृष्णबुवा वझे यांनाही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडकरी यांनी एका संदेशातून अभिवादन केलं आहे ग्यानी जैल सिंग माजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंग यांच्या जयंती निमित्त एक ट्विट संदेशाद्वारे नितीन गडकरी यांनी त्यांचं स्मरण करत त्यांना अभिवादन केलं आहे

जयशंकर आणि युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण विषयक विभागाचे उच्चपदस्थ प्रतिनिधी जोसेफ बोरेल यांनी अफगाणिस्तानाची शांतता सुरक्षितता तसंच स्वावलंबीत्व आणि समृद्धीकरता या देशाला सहाय्य करण्यासाठीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे अफगाणिस्तानचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा आपल्याला आदर असल्याचं जयशंकर आणि बोरेल यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे

ऑक्सिजन देशातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या हेतूनं ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वेसेवेद्वारे देशभरातील विविध ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्याचं काम अजूनही सुरु आहे गुजरातमधील हपा आणि मुंद्रा इथून ऑक्सिजन टँकर्स काल दिल्ली इथं पोहोचले अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली टाटानगरहून आणखी एक एक्सप्रेस फरिदाबाद इथं पोहोचली असल्याचं गोयल यांनी सांगितलं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार